धडक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांच्याशी चर्चा करणार आहेत फ्रान्स संयुक्त अरब आमिरात आणि बहारिन या तीन राष्ट्रांच्या दौ याच्या दुस या टप्प्यात ते काल रात्री अबुधाबी क्रें पोहचले आजच्या बैठकीत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंध क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांसह दोन्ही राष्ट्रांशी संबंधित महत्त्वपूर्व विषयांवर चर्चा करण्याची अपेक्षा आहे दोन्ही राष्ट्रांमधे सातत्यानं होणा या उच्चस्तरीय बैठकांमुळे संबंध वृद्धिंगत झाले असून या या दौ यामुळे ते नवी उंची गाठतील असा विधास प्रधानमंत्र्यांनी ट्विटरसंदेशात व्यक्त केला आहे परदेशातही रोखरहित व्यवहारांना चालना मिळावी या उद्देशानं मोदी यांच्या हस्ते अबुधाबी क्विं रुपे कार्डाचं अनावरण होणार आहे रुपेकार्ड सुविधा सुरु करणारं अबुधावी हे मध्य आशियातलं पहिलंच राष्ट्र आहे महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीवर्षाचं औचित्य साधून प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरणही होणार आहे प्रधानमंत्र्यांना संयुक अरब आमिरातीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ झायेद देऊन गौरवण्यात येणार आहे तत्पूर्वी दौ याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सचे अध्यक्ष श्रिन्युअल मॅक्रॉं आणि प्रधानमंत्री एद्आर्दो फिलिप यांची भेट धेऊन चर्चा केली त्यानंतर त्यांनी पॅरिसमधल्या युनेस्टो हॉलमधे भारतीय समुदायाशी संवाद साधला

भारतात आता भ्रष्टाचार दहशतवाद जनतेच्या पैशाची लूट आणि वशिलेबाजीला थारा नाही तिहेरी तलाक सारख्या प्रथाही मोडीत निघत आहेत असं ते म्हणाले दरम्यान आजच्या अबुधाबी दौ यानंतर प्रधानमंत्री बहारिनला जाणार आहेत बहारिनचे राजे शेख हमद बिन ज्ञा अल खलिफा यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील बहारिनला भेट देणारे ते पहिलेच भारतीय प्रधानमंत्री आहेत

भारत आणि बहारीन या उभय देशांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक आणि व्यापारी संबंध आहेत दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी बहरीनच्या औद्योगिक विविधता धोरणाचे भूमिका महत्वपूर्ण आहे दुसऱ्या बाजूला भारतीय समुदायामुळे उभय देशांमधले सांस्कृतिक संबंध आधीच मजबूत झाले आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या माध्यमातून उद्या सकाळी अकरा वाजता मन की बातच्या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या लोकांशी संवाद साधतील नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर मन की बातचा हा तिसरा कार्यक्रम आहे

वर पाहता येईल मन की बात कार्यक्रम प्रधानमंत्री कार्यालय सूचना आणि प्रसारण मंत्रालय ऑल डिया रेडिओ तसंच दूरदर्शन आणि युट्यूबवर प्रसारित होईल आकाशवाणीवर बातम्याच्या प्रसारणा नंतर प्रादेशिक भाषांमधेही मन की बात प्रसारण होईल या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता आकाशवाणीवरुन होईल भारत आपली संरक्षण क्षमता अधिक सक्षम करत आहे त्यामुळे जगातला कोणताही देश आपल्या देशाला आव्हान देऊ शकणार नाही तसंच भारत निरंतर आपली संरक्षण क्षमता वाढवत आहे मात्र हे कोणत्याही देशाच्या विरोधात नाही असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं उत्तरप्रदेशात लखनौ ॐ काल भाजपा कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते

लोकांना सुरक्षित आणि पूर्णान्न उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं अन्न सुरक्षेसंदर्भातल्या कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली जाईल अशी म्वाही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिली उत्तरप्रदेशात गाजियाबाद कुं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या पहिल्या अत्याधुनिक राष्ट्रीय प्रयोगशाळेचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते

वेगवान आर्थिक विकासाचं उद्दिष्ट्य गाठण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत याअंतर्गत परिकीय गुंतवणूकदारांवर लावलेला अतिरिक्त अधिभार रद्द करत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केली त्या नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत बोलत होत्या भांडवली गुंतवणूकीला चालना देण्यासाठी समभागांच्या हस्तांतरणातून मिळणाऱ्या दीर्घ आणि लघु मुदतीच्या भांडवली नफ्यावरचा वाढीव अधिभारही रद्द करत असल्याची घोषणाही सितारमण यांनी केली केंद्रानं स्टार्ट अप उद्योग आणि त्यांच्या गुंतवणूकदारांसठीचा एंजल करही रद्द केला आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना तातडीची भांडवली मदत म्हणून अतिरिक सत्तर इजार कोटी रुपये दिले जातील याचा फायदा लघू मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांना होईल केंद्र सरकारनं रेपो दराला थेट व्याजदराशी जोडलं आहे त्यामुळे घर आणि वाहनांपोटी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची रक्कमही कमी झाली आहे उद्योगघंना आवश्यक खेळत्या भांडवलासाठीचं कर्जही यामुळे स्वस्त झालं आहे

भगवान श्रीकृष्णाच्या जन्म दिनाचा म्हणजेच जन्माष्टमीचा सण देशभरात धार्मिक भावना आणि उत्साहानं साजरा होत आहे उत्तर प्रदेशातली मथुरा आणि वृंदावन ही शहरं जन्माष्टमीचा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहेत श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेमधल्या कृष्ण जन्मभूमी मंदिर बांके बिहारी मंदिर प्रेम मंदिर तसंच िक्वॉन या मंदिरासह राज्यातल्या हजारो मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मथुरेमधल्या जन्माष्टमीच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत जन्माष्टमीनिमीत्त दहिहंड्या फोडण्यासाठी राज्यभरातली गोविंदा पथकंही सज्ज झाली आहेत विशेषतः मुंबई नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाती मात्र यावर्षी राज्यात आलेल्या पूराच्या पार्श्वभूमीवर अनेक आयोजकांनी दहिहंडी उत्सवातून माघार घेतली असली तरी अनेक ठिकाणी छोट्यापातळीवर पारंपरिक पद्धतीच्या दहीहंड्याचं आयोजन केलं आहे चीन आणि पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं या दोन्ही देशांना लक्ष्य केलं आहे ख्रिस्ती अहमदीज उत्तिर तसंच अन्य पारंपरिक अल्पसंख्याकांवर चीन आणि पाकिस्तानमध्ये होत असलेल्या अत्याचारांबद्दल अमेरिका आणि ब्रिटनसारख्या पाश्वात्य देशांनीही टीका केली आहे युद्ध संघर्षाच्या काळात धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना या विषयावर काल ऑगस्ट महिन्यात सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद असलेल्या पोलंडनं आयोजित केलेल्या सुरक्षा परिषदेच्या वैठकीत मतं मांडण्यात आली कोणत्याही देशाच्या अंतर्गत आणि अन्य देशांशी शांततापूर्ण स्थैर्यासाठी धार्मिक स्वातंत्र्य आवश्यक आहे असं मत अमेरिकेचे राजदूत सॅम्युअल ब्राऊन यांनी या बैठकीत मांडलं

भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर बी साई प्रणीतनं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे